नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय पोलिस स्मारक देशाला समर्पित केल्यानंतर ते बोलत होते स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशासाठी बलिदान देणाऱ्या ह्तात्मा पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातच पोलिसांनी योगदान दिलं नाही तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळेसही अनेकांचा जीव वाचवला असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं पोलिस संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं मुंबईत पोलिस स्मारक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं

कर्तव्यदक्ष पोलिसांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं ते म्हणाले मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यावेळी उपस्थित होते

आज सकाळी ही चकमक झाली एका घरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या परिसराला वेढा घातला त्यानंतर ही चकमक सुरू झाली

इंधन तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत कमी झाल्यामुळं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे

आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालय आणि माता नवजात आणि बालआरोग्य मंचाच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद होणार असून शंभर देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत भारतानं माता आणि बाल आरोग्य क्षेत्रात खूप सुधारणा केल्या असून त्याचे परिणाम जगाला दाखवण्याची संधी या परिषदेनं भारताला मिळेल असं युनिसेफचे आरोग्य विभाग प्रमुख गगन ग्रप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं

दहशतवादी त्यांची संरचना आणि शेजारी राष्ट्राकडून त्यांना मिळणारी मदत भारताच्या संयमाची परिक्षा पाहत असल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे यासंदर्भात त्यांनी रशिया चीन थायलंड लाओस आणि म्यानमारच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचंही सांगितलं

नवी दिल्लीत काल भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या सूचीला अंतिम रुप देण्यात आलं

विषबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असून सर्वांवर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

काल झालेल्या उपांत्य सामन्यात सायना नेहवालनं इंडोनेशियाच्या जॉर्जिया मरिस्का हिचा पराभव केला